ते काल आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी अंतराळ संशोधनातल्या युवकांच्या योगदानाचं कौतूक करत लवकरच चांद्रयान दोन मोहिमेच्या माध्यमातनं भारत चंद्रावर पोहोचेल अशी ग्वाही दिली पृण्यात झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमध्ये युवा खेळाडुंनी दाखवलेल्या क्रीडा कौशल्याचं मोदी यांनी यावेळी कौतुक केलं पुण्याचा अशोक गोरखा सातार्यागची सोनाली हेलवी यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला

देशाच्या पैशाचा अपहार करणार्यास कोणाचीही गय करणार नाही असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला ते मद्राई इथं जाहीर सभेत बोलत होते विरोधकांनी विकासाच्या मार्गात अडथळे आणू नयेत आणि लोकांची दिशाभूल करणं थांबवावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

या लिलावाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे अनेक वस्तू लावलेल्या मूळ बोलीपेक्षा कितीतरी जास्त किमतीला विकल्या गेल्या

हा लिलाव आजही सुरू राहील यातून मिळणार्याल रकमेचा विनियोग नमामी गंगे प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे

ती बेमुदत पुढे ढकलण्यात आली असून नवी तारिखही देण्यात आलेली नाही

बँक अधिकारी बैठक केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे

याचबरोबरच सीप्लेन या अंतर्गतसुद्धा कोकणातल्या किनाऱ्यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे

रेल्वे विमानसेवा सीप्लेन यांच्या माध्यमातून कोकणातल पर्यटन वाढीस लागणार असून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत कोकण रेल्वेचे एमडी श्री गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते

व्हॉईस कास्ट पुणे इंट्रो पूणे शहराला पाणी पुरवठा करणा या खडकवासला प्रकल्पातील धरणांचा पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असूनभविष्यात गंभीर पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा अत्यंत काटकसरी वापर करण्याची गरज आहे या पार्वभूमीवर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा अपवय टाळण्यासाठी पूणे महापालिकेन विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत ऐक्यात या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुणे शहरात यापुढे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी द्चाकी चारचाकी गाड्यांची वॉशिंग सेंटरस स्विमिंग पूल बांधकाम व्यावसायिक हॉटेल याच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली याशिवाय शहरात नविन सिमेंट रस्त्यांना देखील परवानगी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल पाण्याचा गैरवापर करणा यावर कारवाई करण्यासाठी गस्ती पथके नियुक्त केली जाणार आहेत

पाण्याची गळती शोधाणारे हे मशिन जलवाहिनीमध्ये सोडल्यानंतर ते दोन्ही बाजुच्या एक किलोमीटर पर्यंतची गळती शोधत आहे या गळतीचे फोटो काढले जात आहेत

कुलकर्णी यांनी दिली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी शिवराज सणस यांच्या सह दीपा भंडारे पुणे मुख्यमंत्री आरोग्य शिबीर केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य योजनांचं सुरक्षा कवच मिळालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते काल नागपूर इथं अटल आरोग्य महाशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

या आरोग्य शिबिरात निदान झालेल्या पण गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा पुणे मुंबई आणि नागपुरातल्या रूग्णालयात करण्यात येतील असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं गडकरी अटल सेतू या गोव्यातील मांडवी नदीवर पणजी इथं बांधण्यात आलेल्या केबल पूलचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं मांडवी नदीवर बांधण्यात आलेला हा तिसरा पूल आहे कार्यशाळा पर्यावरण रक्षणासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे असं मत महाराष्ट्र बांबू मिशनचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केलं ते काल लातूर जिल्ह्यातल्या लोदगा इथं हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते

पियुष गोयल मेक इन इंडिया अंतर्गत संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिली सर्वात गतिमान रेल्वेगाडी चेन्नई इथल्या रेल्वे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात तयार करण्यात आली असून तिचं नाव वंदे भारत अस ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं दिली

स्पेनच्या क्रींलिना मारिनला सामन्याच्या दरम्यान दुखापत झाल्यामुळ माघार घ्यावी लागली त्यामुळे सायनाला विजेती घोषित करण्यात आलं सायनाचं या वर्षातलं हे पहिलच विजेतेपद आहे

योकोविच याचं या स्पर्धेतलं हे सातवं विजेतेपद आहे

भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत हिमाचल हिमाचल प्रदेशात काल बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे

हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडीया रेडीयो न्यूज पुणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार